केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय वैद्यक पुरवठा भांडार या स्वायत्त संस्थेमार्फत या प्रकल्पांच्या सामुग्रीची खरेदी केली जाणार आहे राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांशी विचारविनिमय करून या प्रकल्पांची उभारणी करावयाच्या सरकारी रुग्णालयांची यादी निश्चित केली जाणार आहे केंद्र बर्ड फ्ल बर्ड फ्लूचा प्रसार तातडीनं रोखण्यासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी शक्य ते सर्व उपाय करण्याच्या सूचना केंद्रानं दिल्या आहेत हिमाचल प्रदेश राजस्थान केरळ आणि अन्य काही राज्यांमध्ये मोठ्या संख्येत पक्षी मरण पावल्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत हा रोग मनुष्य आणि इतर पाळीव प्राणी आणि पक्षांमध्ये हा रोग पसरण्याची शक्यता तपासून पाहण्यासही केंद्रानं सांगितलं आहे राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रामध्ये पर्यावरण मंत्रालयाने पक्ष्यांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येतात का त्यावर सतत लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे

हा विषाणू कोंबड्यांमध्ये पसरतो आणि कोंबड्यांपासून वन्य पक्षी तसंच या उलट क्रमाने देखील पसरतो

हे सोनं वकिलातीच्या सामानामधून आणलेलं होतं त्रिवेंद्रमचे सरित पी एस आणि मुख्य आरोपी स्वप्न प्रभा सुरशे यांच्यासर सर्व आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे सुरेश आणि सरित हे युएई वाणिज्य कचेरीचे माजी कर्मचारी होते आणि ते सरकारी माध्यमाचा वापर करुन सोन्याची तस्करी करत होते आणि यासाठी त्यांच्या ओळखीतील कर्मचाऱ्यांचा वापर करत असत गेल्या वर्षी जुलैमध्ये एनआयएनं या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आरोपी सुरेश आणि संदीप यांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात बेंगलुरु इथं अटक करण्यात आली होती

सक्तवसुली संचालनालय आणि जकात तसंच प्राप्ती कर विभाग देखील या प्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहे

या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नसून प्रवासी शुल्कात वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन देखील नसल्याचं रेल्वे खात्यानं म्हटलं आहे प्रसारमाध्यमांनी अशा तथ्यहीन निराधार बातम्या प्रकाशित करू नयेत असंही रेल्वे खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे फ्रेट कॉरिडॉर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पश्विम समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग असलेल्या न्यू रेवाडी न्यू मदार या हरियाणा आणि राजस्थानातून जाणाऱ्या मार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते न्यू अटेली ते न्यू किशनगंज दरम्यान धावणाऱ्या दीड किलोमीटर लांबीच्या आणि वीजेवर चालणाऱ्या जगातील पहिल्या डबल डेकर कंटेनर असलेल्या मालवाहू रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवला जाणार आहे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह राजस्थान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या या न्यू रेवाडी न्यू मदार रस्त्यामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या नव्या नऊ मालवाहू स्थानकांचा समावेश आहे यामध्ये न्यू रेवाडी न्यू अटेली आणि न्यू फुलेरा या तीन जंक्शन्सचाही समावेस आहे या मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम मालवाहू मार्गिकेदरम्यानचं दळणवळण आणखी सुरळितपणे होण्यास मदत होणार आहे जर्मनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीची मुदत आणखी वाढवण्यास जर्मनीतल्या फेडरल आणि राज्य सरकारांनी सहमती दर्शवली आहे

चॅन्सेलर अंगेला मर्केल यांनी टाळेबंदीची मुदत वाढविल्याची घोषणा करताना यासंबंधीच्य नवीन नियमांचीही माहिती दिली कोरोना विषाणूचा नवा आणि अधिक धोकादायक प्रकार आढळल्याच्या पार्श्र्वभूमीवर अधिक सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्यानं तातडीनं टाळेबंदी वाढविण्याची निकड निर्माण झाल्याचं मर्केल यांनी यावेळी सांगितलं

मॉडर्नाच्या लसीला मंजुरी देणारा इस्रायल हा जगातला तिसरा देश ठरला आहे याआधी अमेरिका आणि कॅनडानं या लसीला मंजुरी दिली होती

बोरिस जॉन्सन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली

मात्र येत्या काळात लवकरच भारताचा दौरा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तर पंतप्रधान मोदींनी इंग्लंडमधील कोरोनाची साथ त्वरित अटोक्यात येवो अशी सदिच्छा व्यक्त केली

किसान कल्याण उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसंच त्यांचं उत्पन्न द्प्पट व्हावं या उद्देशानं राज्य सरकारच्या वतीनं आजपासून किसान कल्याण मिशन हा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लखनौ इथं या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे

हिमाचल हिमाचल प्रदेशात नव्यानं झालेल्या बर्फवृष्टीमुळे किमान तापमानात आणखी घट झाल्यामुळे या राज्यातली थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे

कमी उंचीवर असलेल्या सखल भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज राज्याच्या हवामान विभागानं वर्तवला आहे लडाख बर्फवृष्टी लडाखमध्येही आज सकाळी बर्फवृष्टी झाल्यानं थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे तथापि लडाखच्या शेतकऱ्यांनी या बर्फवृष्टीचं स्वागत केलं आहे लेह भागात गेला संपूर्ण हंगाम कोरडा गेल्यामुळे त्या भागातील लोक अनेक दिवसांपासून बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत होते

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विक्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार